ते काल आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या एक्कावन्नाव्या भागात बोलत होते सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर आपल्या देशानं व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व सुधारणा अनुभवली आहे सौर ऊर्जा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रयत्नांची नोंद जगानं घेतली आहे

कूंभमेळा हे आत्मशोधाचं प्रभावी साधन आहे गेल्यावर्षी यूनेस्कोने क्भमेळ्याला मानवतेच्या अद्दत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं यावरून आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते यंदाच्या क्भमेळ्याला जगातल्या दीडशेहन अधिक देशांमधले भाविक येण्याची शक्यता आहे कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल असं मोदी म्हणाले लोहरी पोंगल मकर संक्रांति उत्तरायण मादी मग आणि बिहू या सणांसाठी मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या ग्रुगोविंद सिंग यांच्या जयंतीच्याही शुभेच्छा मोदी यांनी यावेळी दिल्या नवी प्रेरणा नवा उत्साह नवा संकल्प नवी सिद्धी आणि नव्या उंचीसह पुढं पावलं टाकत स्वतःत बदल घडवू आणि देशातही बदल घडवू असं ते म्हणाले

हे विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँप्रेसनं जाहीर केलं आहे गेल्या गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे

ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते

सरकार स्वायत्त संस्थांना लक्ष्य करून विरोधकांना नाउमेद करत असल्यानं देशात आणीबाणीसद्रष्य परिस्थिती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि स्थानिक नेत्यांवर पक्षाकड्रन गंभीर कारवाई करण्यात येईल असं पवार यांनी सांगितलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पडवे इथं ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत तर भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

औरंगाबाद इथं काल गडकरी यांच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या कामांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास मार्गाच्या विस्ताराबाबत बोलतांना गडकरी यांनी हा रस्ता सहा पदरी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर तयार करण्याचं सूचित केलं या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरसह नजिकच्या भागातील जमिनींबाबतच्या अडचणी धुळे सोलापूर महामार्ग याबाबत चर्चा झाली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

अंधश्रद्धांच्या माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल असं बडोले यांनी म्हटलं आहे

टी च्या कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे परिवहन मंत्री आणि एस टी चे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली महिला कर्मचाऱ्यांसह पत्नी हयात नसलेले प्रुष कर्मचारी तसंच ज्याची पत्नी असाध्य आजारानं पिडित आहे अशा प्रुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्तीही एस टी च्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेन्सार पक्षाच्या शिष्टमंडळानं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना याबाबत निवेदन दिलं होतं परभणी जिल्ह्यात काल रात्री एका जीपनं दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात तीन जण मरण पावले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे सेलू परभणी मार्गावर हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अपघातग्रस्त सर्व ढेंगळी पिंपळगावचे रहिवासी आहेत गंभीर जखमीवर नांदेड इथं उपचार सुरू आहेत

सामन्याच्या पाचव्या दिवशी काल ऑस्ट्रेलियानं परवाच्या आठ बाद दोनशे अद्वावन्न या धावसंख्येवरून पूढे खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले जसप्रीत ब्रमराह आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन गडी बाद केले बुमराह सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला मालिकेतला अखेरचा सामना ग्रुवार तीन जानेवारीपासून सिडनी इथं खेळला जाईल

त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं शेख म्हणाले

सिमुरगव्हाण शिवारात काल दोन शेतकऱ्यांच्या चार ते पाच एकर शेतातला ऊस जळून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही

ते पंचाण्णव वर्षांचे होते